कर्नाटक विधानसभेचं महत्त्वपूर्ण सत्र आज सुरू झालं आपल्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळावर सदनाला विश्वास असल्याचं नमुद करत मुख्यमंत्री एच

क्मारस्वामी यांनी यात विश्वासमत प्रस्ताव सादर केला सोळा बंडखोर आमदारांनी अध्यक्षांकडे राजिनामे सोपवल्यानंतर कर्नाटकमधील जनतादल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेस आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आहे दोन अपक्ष आमदारांनीही समर्थन मागं घेतल्यानं सध्याच्या सरकारची सदस्य संख्या एकशे एक वर आली आहे दोन अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यामुळं भाजप सदनातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे जनता दल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेस आघाडीकडे शंभराहून कमी सदस्य असून भाजपकडे एकशे पाच आमदार असल्याचा दावा कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी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

यानुसार या समितीने हा अहवाल सादर केला असुन हा अहवाल गुप्त ठेवुन या संदर्भात येत्या दोन ऑगस्टपासून नियमित सुनावणी घेणार असल्याचं सर्वौच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

विदेशमंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितलं की आंतरराष्ट्रिय न्यायालयाच्या निर्णयाने भारत आणि जाधव यांचीच नाही तर कायद्यावर विश्वास ठेवणार्यांची बाजू योग्य आहे हे सिध्द झालं आहे जयशंकर यापुढे म्हणाले की जाधव हे निर्दोष असून जबरदस्तीने लिहुन घेतलेल्या कबुलीनाम्याने सत्य बदलत नाही यासंदर्भात ताबडतोब पाकिस्तानने भारतीय दुतावासास संपर्क करुन जाधव यांना भारताच्या ताब्यात देण्याची प्रकीया पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली

केंद्रीय मंत्रीमंडळानं संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा यासाठी पुरेसा सुरक्षित आणि कालमर्यादेचं बंधन नसणारा निधी उपलब्ध व्हावा यासाठी सुधारित प्रस्तावालाही मंजूरी दिली आहे

मराठा आरक्षण जसं उच्च न्यायालयात टिकलं तसं सर्वोच्य न्यायालयातही टिकू दे अशी प्रार्थना आपण देवी चरणी केली असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं

सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत या दोन्ही खेळांडूनी जपानच्या खेळांडून पराभूत केलं

गेल्या पंधरवडाभरातलं तिचं हे चौथं सुवर्णपदक आहे

विस्मयानं दुसरा क्रमांक पटकावला